पाकिस्ताननं दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवलं नाही तर त्या देशाचीच छकलं झाल्याशिवाय राहणार नाहीत असं मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं ते काल सूरत इथं सैनिकांसाठी आयोजित सन्मान सोहळ्यात बोलत होते पाकिस्तानी नागरिक जर सीमारेषा ओलांडून भारतात अवैधरित्या शिरले तर भारतीय सेना त्यांना परत जाऊ देणार नाही असा इशाराही त्यांना यावेळी दिला

भारतात अल्पसंख्याक सुरक्षित होते आहेत आणि सुरक्षित राहतील अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली देशात स्वातंत्र्यानंतरच्या काळात अल्पसंख्याकांची लोकसंख्या वाढली असून जाती धर्माच्या आधारानं लोकांत फूट पडलेली नाही

निर्यातीला चालना तसंच बांधकाम क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारन अनेक उपायांची घोषणा केली आहे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहरांना काल ही माहिती दिली जीएसटीमधे जमा झालेला कर परतावा स्वयंचलित असेल या महिन्याच्या शेवटी तो लागू केला जाईल असंही त्यांनी सांगितलं निर्यातदारांसाठी प्राथमिक क्षेत्र कर्ज प्रणालीत संशोधन करण्यात आलं आहे

वस्तू आणि सेवाकर यंत्रणेचे प्रमुख सुशील कुमार मोदी यांनी हि घोषणा केली यापूर्वी हि पडताळणी करण ऐचिछक ठेवलं होतं मात्र गेल्या दोन वर्षात बनावट चलनांची वाढती संख्या बघता हा निर्णय घेतल्याच त्यांनी बेंगळुरू इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वित्झर्लंड दौ यामधे व्हिलेन्यू इथं काल राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण केलं

त्यानिमित्त हा कार्यक्रम झाला गांधीजींची अहिसा शांती आणि निसर्गांबरोबर सामंजस्य ही तत्वं आजही लागू होतात असं कोविंद यावेळी म्हणाले व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या उद्देशानं राष्ट्रपती सध्या पाच दिवसांच्या स्वित्झर्लंड दौ यावर आहेत

अंगणवाडी सेवा पोषण महिला कल्याण सुरक्षा आणि सक्षमीकरण विषयक विविध प्रस्तावांवर यावेळी तपशीलवार विचारविनिमय झाला लिंगाधारित आर्थिक तरतुदींचं समीकरण वित्त आयोगानं वापरावं अशी विनंती महिला आणि बालकल्याण विभागानं आयोगाकडे केली आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जयंतीनिमित्त राज्यात कुष्ठरोग क्षयरोग आणि असंसर्गिक आजाराची तपासणी करण्यासाठी राज्यात रुग्ण शोध विशेष मोहीम कालपासून सुरू करण्यात आली आहे असं आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं

या अभियानामुळे लवकर निदान लवकर उपचार याकडे लक्ष वेधण्यास मदत होईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पोलिसांनी तयारी सुरु केली आहे समाजकंटकांची यादी तयार करण्यात येत असून बंदोबस्तासाठी तैनात करण्याच्या अधिकारी आणि कर्मचा यांची नावं ठरवण्यात येत आहेत मुंबई पोलिसांव्यतिरिक्त निमलष्करी दलांनाही सुरक्षेसाठी बोलावण्यात येणार आहे पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात काल संध्याकाळी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या एका चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले यिंतलनार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणा या जंगलपड्यानजीक जिल्हा राखीव दलाचं पथक गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी रस्ता खोदून ठेवल्याचं कळल्यानं सुरक्षा दलांनी या भागात शोध मोहीम राबवली या घटनास्थळाहून रायफलसह अनेक शस्त्रास्त्रही जप्त करण्यात आली आहेत जम्मू कश्मीरमधे राजधानी श्रीनगरसह खोऱ्यात कालपासून निर्बंध उठवण्यात आले असून कुठेही अनुषित प्रकार झालेला नाही असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं कुपवाडा आणि हंदवाडा जिल्ह्यात मोबाईल फोनवरचे निर्बंध उठवण्यात आले असून इतस्त्र ब्रॉडबँड इंटरनेट आणि दूरध्वनीवरचे निर्बंध कायम आहेत भारताचा उदयोन्मूख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित व्हिक्टर स्वेंडसेन याचा पराभव करुन बेल्जियन आंतरराष्ट्रीय आव्हान स्पर्धेतलं पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं

धरमशाला इथं संध्याकाळी सात वाजता पहिला सामना सुरु होईल आकाशवाणीवरुन हिंदी आणि इंग्रजी भाषांमधे सामन्यांचं धावतं समालोचन प्रसारित होईल एफ एम रेनबो तसंच अतिरिक्त ध्वनीलहरींवर संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून हे ऐकता येईल विवंटन डी कॉकच्या नेतृत्वाखाली खेळणा या दक्षिण आफ्रीकेच्या संघाला भारतीय हवामानामधे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालच्या भारतीय संघाचा मुकाबला आव्हानात्मक ठरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे आयसीसी टी ट्वेंटी मानांकनात भारताचं स्थान दक्षिण आफ्रीकेच्या खाली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांच्या विरुद्धच्या एअरसेल मॅक्सिस आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सनदी लेखापाल एस भास्कररामन यांची काल सक्तवसुली संचालनालयानं चौकशी केली

विविध खाती उघडून त्याद्वारे पैशांचे गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे भास्कररामन यांच्या पत्नीचीही चौकशी करण्यात आली

कोलकाता मुंबई पटना इथल्या छाप्यानंतर नीरज सिंह यांना मनी लॉंड्रिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत ताब्यात घेण्यात आलं असं संचालनालयानं सांगितलं नीरज सिंह यांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करुन सहका यांच्या नावानं प्रचंड संपत्ती जमवल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांच्या प्रथम माहिती अहवालाच्या आधारे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अफगाणिस्तान पाकिस्तान परिसरात अमेरिकी सैन्यानं केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत ओसामा बिन लादेन चा मुलगा हमज्रा बिन लादेन ठार झाला असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे तो ठार झाल्यानं अल् कायदा नेतृत्वहीन झाली असून ओसामा चा वारसा सांगणारं कोणी राहिलं नसल्यानं त्यांच्या दहशतवादी कारवायांना चाप बसेल असं अमेरिकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे पाकिस्तानन बलुचिस्तानात चालवलेल्या हिंसाचाराचा विरोध करण्याचा निर्णय बलुचिस्तानच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे